नागरिकत्व स्धारणा विधेयक आज लोकसभेत प्न्हा सादर

करावा म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांची सूचना

अधिकार छगन भ्जबळ यांचं प्रतिपादन

पंचायत समितीच्या निवडण्कीचे निकाल जाहीर नागरिकत्व सुधारणा विधेयक आज लोकसभेत प्न्हा सादर करण्यात आलं काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक देशातल्या अल्पसंख्याक सम्दायाच्या विरोधात नाही असं नमूद केलं विधेयकातल्या तरत्दींवर चर्चा करताना प्रत्येकाच्या प्रत्येक शंकेचं निरसन करणार असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं मात्र काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी या विधेयकातल्या म्द्यांवर आक्षेप घेत विधेयकाला विरोध कायम ठेवला या स्धारणा विधेयकात अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन समाजातल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे मात्र याम्ळे राज्यघटनेची पायमल्ली होत असल्याचं सांगत काँग्रेससह इतर पक्ष या विधेयकाच्या विरोधात आहेत

राज्यातील रस्ते खड्डेम्क्त झाले पाहिजे तसंच नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धती ऐवजी आध्निक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा अशी सूचना म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक म्ख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली यावेळी ते बोलत होते सार्वजनिक बांधकाम विभागातील मन्ष्यबळ विभागामार्फत स्रू असलेल्या राज्य आणि प्रम्ख जिल्हा मार्गांची कामे म्ंबई प्णे महामार्गावरील नवीन टनेल मार्ग हायब्रीड एन्य्इटी योजना शासकीय इमारती मंत्रालयाचे आध्निकीकरण नागपूर मूंबई समृद्धी महामार्ग वांद्रे वर्सोवा सी लिंक अरबी सम्द्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हरित इमारत प्रकल्प आदी विविध प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला म्ख्यमंत्री ठाकरे म्हणाले की राज्यात राष्ट्रीय महामार्ग राज्य मार्ग प्रम्ख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग ग्रामीण रस्ते असे सुमारे तीन लाख किमीचे रस्ते आहेत या रस्त्यांच्या देखभाल द्रुस्तीसाठी पारंपरिक पद्धत वापरली जाते या रस्त्यांचा दर्जा वाढावा ते दीर्घकाळ टिकावेत यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर रस्ते विकासात करण्यात यावा सध्या नवीन तंत्रज्ञान वापरून एक हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे

तसेच डांबरीकरणाचा स्तर मजब्ती करण्यासाठी विविध कंपन्यांच्या रसायन द्रव्याचा वापर करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले

भाजपा या महिन्याच्या अखेरपर्यंत प्रदेशाध्यक्षासह पक्ष स्तरावरील सर्व नियुक्त्या पूर्ण करेल असं पाटील म्हणाले

उर्वरित जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचं वृत्त आहे दरम्यान काँग्रेस नेते आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्रमैया यांनी विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी आज बेंगळुरू इथं पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली आपण जनतेच्या भावनांचा विचार करून आणि नैतिक मुल्यांच्या धरतीवर राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आपण आपला राजीनामा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षा सोविया गांधी यांना पाठवलं असल्याचं ते म्हणाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गूंडूराव यांनी देखिल आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविला आहे हैदराबाद पोलिस चकमक प्रकरणी विशेष तपास पथकादवारे चौकशी करण्याच्या याचिकेवर स्नावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे या प्रकरणी येत्या ब्धवारी सर्वोच्च न्यायालयात स्नावणी होईल हैदराबाद इथं साम्हिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला मात्र ही चकमक बनावट असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत न्यायाधीशाच्या देखरेखीखाली एका विशेष पथकादवारे या प्रकरणाचा तपास करावा असं या याचिकेत म्हटलं आहे राज्यातील सतांतरानंतर खाते वाटप हा पूर्णत म्ख्यमंत्र्यांचा अधिकार असून येत्या दोन दिवसात यासंदर्भातील प्रश्न मिटतील अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भ्जबळ यांनी दिली मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भ्जबळ यांचं आज सकाळी नाशिकमध्ये आगमन झालं यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली राज्याचे उपम्ख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यास आपला विरोध नाही मात्र उपम्ख्यमंत्रीपदी कोणाला संधी द्यावी हा सर्वस्वी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा अधिकार असल्याचं भ्जबळ म्हणाले भाजपात ओबीसी नेते नाराज असल्याच्या चर्चांना त्यांनी द्जोरा दिला भाजपचे नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले त्यांच्या आरोपात तथ्य असल्याचं त्यांनी सांगितलं खडसे हे अन्भवी नेते असून ते योग्य निर्णय घेतील असे सांगतानाच भ्जबळ यांनी ओबीसी नेत्यांची नाराजी हा भाजपाच अंतर्गत प्रश्न असल्याचंही स्पष्ट केलं पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत यावर्षीच्या एक नोव्हेंबरपर्यंत दहा लाख कोटी रूपये मुल्यापेक्षा अधिक रकमेची कर्ज केंद्र सरकारनं मंजूर केल्याचं श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं

या कर्जामुळं लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायांसाठीच्या आर्थिक गरजा भागवणं शक्य झाल्याचं सर्वेक्षणाच्या निष्कर्षात दिसून आल्याचं गंगवार यांनी पुढं सांगितलं नागपूर स्मार्ट सिदीसाठी राबविण्यात येत असलेल्या टेंडर शुअर प्रकल्पाच्या माध्यमानं रस्ते निर्मितीसोबतच संबंधित पायाभूत सुविधा देखिल प्रगतीपथावर असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी सांगितलं ते नागपूर स्मार्ट एण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपेरिशन लिमीटेड आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित मोबलाईज युवर सिटी कार्यक्रमाअंतर्गत आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत बोलत होते या कार्यक्रमाअंतर्गत नागपूर कोच्ची आणि अहमदाबाद या शहरांची निवड कार्बन उत्सर्जनावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना तयार करण्याबाबत करण्यात आली आहे

मदान यांनी आज म्ंबई इथं दिली यात नागपूर महानगरपालिकेच्या एका जागेचा समावेश आहे वर्धा नागपूर म्ंबई लोहमार्गावरील रेल्वे ट्रॅकला तडे गेल्याचं निदर्शनास येताच या मार्गावरील रेल्वेगाड्या तब्बल दोन तास थांबविण्यात आल्या ही घटना आज लक्षात येताच उपाययोजना करण्यात आल्यानं मोठी द्र्घटना टळली नागपूर मुंबई लोह मार्गावरील दहेगाव ते तुळजापूर दरम्यान रेल्वेच्या डाऊन ट्रॅकला तडे गेले आहे त्यामुळं मध्य रेल्वेच्या डाऊन लाईनवरची वाहतुक थांबविण्यात आली होती आज अमरावती इथं आयोजित विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणे सादर करण्यात आली या प्रकरणांवर आणि एकूणच लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असं विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी यावेळी सांगितलं